लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना तक्रार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सी व्हिजील एपवर राज्यभरातून आतापर्यंत चारशे तक्रारी आल्या आहेत लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता दहा मार्चला लागू झाली त्यानंतरच या तक्रारी आल्याचं निवडणूक विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं सर्वाधिक पंचाऐंशी तक्रारी पुण्यातून ठाण्यातून एकसष्ठ सोलापूर चव्वेचाळीस मुंबई उपनगर चाळीस मुंबई एकोणचाळीस आणि नागपूरातून सव्वीस तक्रारी दाखल झाल्या आहेत या तक्रारींची खातरजमा करून प्ढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यानं दिली मतदारांना प्रलोभन म्हणून पैसे वाटप किंवा आक्षेपार्ह भाषणांच्या चित्रफीतीही या माध्यमातून मतदार निवडणूक आयोगाकडे पाठवू शकतात अरुणाचल प्रदेश सरकारमध्ये दोन मंत्री आणि सहा आमदारांनी आज भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश केला

अरुणाचल प्रदेशात पुढच्या महिन्यात लोकसभेसोबत विधानसभेसाठीही मतदान होणार आहे

राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत आजच्या या अधिवेशनात विश्वासमत प्रस्ताव मांडणार आहेत त्यापूर्वी सकाळी विधानसभेनं माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजलीचा ठराव संमत केला विविध पक्षाच्या नेत्यांनी पर्रिकर यांच्या आठवणींना उजाळा दिला

गुवाहाटी उच्च न्यायालयानं आसाम मध्ये सर्व प्रकारची आंदोलनं नियमबाह्य ठरवून बंद प्रकारणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत

त्याचबरोबर गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल तीन ते सात दिवसात पोलिस आय्क्त किंवा ग्रह सचिवांना लेखी स्वरूपात सादर करावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे

विविध समित्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे

दहावीच्या पेपर फुटीप्रकरणी ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या संदर्भात माध्यमिक शिक्षण मंडळानं दोन परीक्षा केंद्रांवर संशय व्यक्त केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे